संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित होते विविध राज्यातल्या छात्रांनी पंतप्रधानांना मानवंदना दिली चित्तथरारक कसरतींनी आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली पंतप्रधानांच्या हस्ते उत्कृष्ट छात्रांना पुरस्कार देण्यात आले आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या चमुला सर्वोत्कृष्ट चमू म्हणून गौरवण्यात आलं या वेळी बोलताना मोदी यांनी कोरोना काळात छात्रांनी नागरिकत्वाची सर्व कर्त्तव्ये पळून केलेल्या विविधांगी कार्याचा गौरव केला तुम्ही केवळ देशसेवक नाहीत तर राष्ट्रिक्षक आहात अनेक आव्हानं आज तुमच्यापुढे उभी आहेत आणि ती आव्हानं पार पाडण्यासाठी तुम्ही सज्ज आहात हे बघून मला अतिशय आनंद होत आहे असं पंतप्रधान म्हणाले देशाच्या सीमावर्ती आणि किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचा विस्तार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर इन चिफ फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना मोदी यांनी छात्रांना त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं

या चर्चासत्रात ते मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक क्रांती याविषयी बोलणार आहेत यावेळी ते जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत कोविडनंतरच्या काळात पुन्हा चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीनं दावोसचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे जयशंकर जागतिक आव्हानं दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे हे सर्व देशांनी तातडीनं मान्य करण्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे इस्रायलमधल्या इंस्टीट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज यांनी आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते दहशतवादाचा प्रत्यक्ष फटका बसणारेच फक्त हे आव्हान मानतात हे अयोग्य आहे असंही जयशंकर म्हणाले जो बायडेन अध्यक्षपदी आल्यानंतर अमेरिकेची धोरणंही आता बदलतील आणि दहशतवादाशी लढा पर्यावरण संवर्धन आणि कोरोनाचं उच्चाटन हे अमेरिकेच्या धोरणात प्राधान्यक्रमी असेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

लसीचे दुष्परिणाम कोणावरही आढळले नाहीत

ह्या लसी श्रीलंकेला भारताकडून भेट म्हणून पाठवण्यात आल्या आहेत व्हॅक्सिन मैत्री अभियानाअंतर्गत भारतानं श्रीलंकेव्यतिरिक्त सात देशांना कोरोना प्रतिबंधक लस भेट म्हणून दिली आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन ए आय आर ऍपवर देखील ऐकू शकता

संमेलनात कवी कट्टा कथाकथन बाल साहित्य वाचन मुलाखती सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे आज सकाळी डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत उद्घाटनानिमित्त दिलेल्या संदेशात बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विविध भाषा शिकण्याचं आवाहन केलं विश्व मराठी संमेलनाअंतर्गत आज साहित्य संमेलन तर उद्या संस्कृती संमेलन होणार आहे

मास्क स्वच्छता आणि सुरक्षित अंतराचे नियम अशी कोरोना संबंधी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शाळांची घंटा काल पुन्हा वाजली अनेक शाळांनी सजावट करून मुलांच स्वागत केलं शाळेत उपस्थिती जरी अजून बंधनकारक करण्यात आली नसली तरी आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटता आल्यानं विद्यार्थीही ख्रशीत आहेत

तामिळनाडूमध्ये आज सार्वत्रिक स्टी देण्यात आली आहे लाला लाजपत राय जयंती लाला लाजपत राय यांची आज जयंती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लालाजींनी सर्वोच्च त्याग केला आणि त्यांचं जीवन लोकांना कायम प्रेरणा देत राहील असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे डोवाल पल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सालीव्हान यांच्याशी द्रध्वनीवरून संवाद साधला अमेरिका आणि भारत ह्या दोन्ही मोठ्या लोकशाही असून जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील अशी आशा डोभाल यांनी व्यक्त केली दहशतवादाविरुद्ध लढा सागरी सुरक्षा सायबर स्रक्षा आणि शांतता या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकमेकांना मदत करावी असं डोवाल म्हणाले दोन्ही देशांमधले संबंध दृढ व्हावे यासाठी आपण डोवाल यांच्या बरोबर काम करण्यासाठी आपण उत्स्क असल्याचं सालीव्हान म्हणाले प्रल्हाद जोशी नॅशनल एल्यूमिनिअम कंपनी अर्थात नाल्कोचं विस्तारीकरण प्राधान्यानं हातात घेतलं जाईल असं आश्वासन कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलं आहे ओडिशामधल्या अंगूल जिल्ह्यात हे विस्तारीकरण कार्यान्वित व्हावं यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत अशी माहिती जोशी यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे आत्मनिर्भर भारत अभियानाला अनुसरूनच हे प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही जोशी यांनी दिली आहे जावडेकर टीका दिल्लीतल्या किसान ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रैसवर टीका केली आहे ते काल पत्रकारांशी बोलत होते शेतकरी आंदोलनाला राहुल गांधी कायम खतपाणी घालत राहिले असा आरोप जावडेकर यांनी केला आहे देशात अशांतता माजवणं हाच एक कलमी कार्यक्रम कॉंग्रैस राबवत असंही जावडेकर म्हणाले मात्र दिल्लीतल्या रॅलीदरम्यान दिल्ली पोलिसांनी दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांनी पोलिसांची प्रशंसा केली आहे राफेल तकडी दाखल तीन राफेल लढाऊ विमानांची तिसरी तुकडी काल फ्रांसहून भारतीय सैन्यात दाखल झाली

या विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा लढा आपण सर्वांनी यशस्वीपणे याप्ढेही चालू ठेवण्यासाठी स्वच्छता पाळा मास्क परिधान करा स्रक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार